देशात टंचाईमुळे कांद्याच्या भावात वाढ होत असल्याच्या कारणानं सरकारनं सहा महिन्यापूर्वी कांदा निर्यातीवर बंदी घातली होती विदेश व्यापार महासंचालनालयानं किमान निर्यात मूल्यदेखील हटवण्याची घोषणा केली आहे निर्यातीसाठी कोणत्याही अटी नसल्यामुळे सर्व प्रकारच्या कांद्याची निर्यात करण्यास निर्यातदार मुक्त असल्याचं महासंचालनालयानं आपल्या निर्णयात म्हटलं आहे

निर्यात बंदी हटवल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल अशी आशा वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी व्यक्त केली

लोकसभेत दपारी दोन वाजता कामकाज सुरू झाल्यावर काँग्रेससह अन्य विरोधी पक्षाच्या खासदारांनी हौद्यात उतरुन ग्रहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार गदारोळ केला यावेळी दोन्ही बाजूच्या सदस्यांमध्ये धक्काब्क्की झाली या गदारोळामुळे सदनाचं कामकाज तीन वेळा आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं राज्यसभेतही काँग्रेस तृणमूल काँग्रेस समाजवादी पक्ष बहुजन समाज पक्ष आदी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केल्यानं सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं दिल्लीतल्या निर्भया सामुहिक लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या सर्व चार आरोपींना होणारी फाशी पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्याचे निर्देश दिल्ली न्यायालयानं दिले आहेत आरोपी पवनकुमार गुप्पा यानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया अर्ज काल दाखल केला या अर्जावर निर्णय झाला नसल्यामुळे फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचे निर्देश दिल्ली न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधिशांनी दिले पवन गुप्ता यानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली पुनर्विचार याचिका न्यायालयानं फेटाळून लावल्यानंतर त्यानंतर त्यानं काल राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला पूर्वीच्या आदेशानुसार या प्रकरणातल्या आरोपींना आज सकाळी सहा वाजता फाशी दिली जाणार होती

या संदर्भात पक्ष आणि जातीचं राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात धनगर समाजाला आश्वासन देण्याचं आवाहन केलं होतं माजी मंत्री महादेव जानकर विनायक मेटे यांच्यासह अनेक सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला

कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्याकडून संयुक्त पंचनामे झाल्यानंतर प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असंही ते म्हणाले

आगामी अर्थसंकल्पात समाजातल्या विविध घटकांना न्याय देण्यासाठी आवश्यक ती तरतूद केली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या परवणी मागण्यांच्या चर्चेला उत्तर देताना सांगितल

यासंदर्भातल्या एका जनहित याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान काल खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड

हक यांनी हे आदेश दिले तीन दिवसात किती फलक हटवले त्यासाठी किती खर्च आलायाची माहिती शपथपत्राद्वारे न्यायालयात सादर करावी असंही न्यायालयानं सांगितलं यासंदर्भातली पुढची सुनावणी परवा गुरुवारी होणार आहे परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर शहरात सामाजिक कार्यकर्ते कमलाजी कावळे यांनी काल बसस्थानक ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंतचा संपूर्ण परिसर स्वच्छ करुन जिंतूरकरांना स्वच्छतेचा संदेश दिला कावळे हे नागपूर ते परभणी असा प्रवास करत असून सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करून संत गाडगेबाबा आणि राष्ट्रीय संत त्रकडोजी महाराज यांचा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याचं कार्य ते करत आहेत

महिलांनी आर्थिक सक्षम होण्यासाठी तसंच समाजात मान मिळवण्यासाठी पोलीस दलात यावं असं आवाहन औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी यानिमित्त केलं आहे

एक तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आर्थिक द्रष्ट्या स्वतंत्र होतो स्वावलंबी होतो तिला जो आत्मविश्वास येतो ते आत्मविश्वासाने सगळेच आदर करतात आपण आपली प्रगती आपल्या कुटुंबाची प्रगती ते म्हणतात ना एक मुलगी शिकली तर ती पुढच्या पाच पिढ्या अडाणी होण्यापासून वाचवते भारताविरूद्धचा दुसरा कसोटी क्रिकेट सामना काल न्युझीलंन सात गडी राखून जिंकला याबरोबरच दोन सामन्यांची ही मालिकाही दोन शून्यनं जिंकली

राज्यात नांदेडसह सहा जिल्ह्यात येत्या वीस मार्च पर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे

सात दिवस चालणाऱ्या या शिबिरात कौशल्य विकास डिजिटल मार्केटिंग नेतृत्वग्रण विकास उद्योग विस्तारासाठी नवनवीन संधी आर्दींसह उद्योग वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे

बचत गटातील महिला या स्वच्छता द्रत बनून प्रभागांत प्लास्टिक बंदीसह स्वच्छतेविषयी जनजागृती करत आहेत विशेषत नागरिकांजवळ प्नास्टिक आढळून आल्यास बचत गटाच्या महिलांमार्फत दंडही आकारण्यात येणार असल्याचं महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी सूचित केलं आहे